अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पणजी इथं एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

स्वदेशी कंपन्यांसाठी असलेल्या कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे मेक इन इंडियाला मोठी उभारी मिळेल तसंच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेनं आगेकूच करेल असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जगभरातून गुंतवणूकीचा ओघ वाढेल खाजगी क्षेत्रात सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल तसंच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे

केंद्र सरकारनं आज कॉर्पोरेट क्षेत्रासाठी कर कपातीची घोषणा केल्यामुळे देशाच्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं गुंतवणूकदारांना चांगली संधी निर्माण झाली आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर म्हटलं आहे भारताला जगातलं महत्वाचं उत्पादन केंद्र बनवण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार वचनबद्ध आहे असंही शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे केंद्र सरकारनं आज कॉर्पोरेट क्षेत्रासाठी कर कपातीची घोषणा केल्यामुळे भारताच्या विकासाला सकारात्मक दिशा मिळेल असा विश्वास केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत इंडो अमेरिकन कॉमर्स चेंबरनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते या निर्णयानंतर भारतातले कराचे दर अमेरिका आणि दक्षिण आयिशायी देशांमधल्या दरांच्या तुलनात्मक आणि स्पर्धात्मक पातळीवर पोहोचले आहेत असंही गोयल यावेळी म्हणाले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या सात दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सुद्धा त्या कार्यक्रमात उपस्थित असतील

यावेळी संयुक्त राष्ट्राचे महासचिव यांच्यासह दक्षिण कोरियाचे अध्यक्ष सिंगापूर न्यूझीलंड बांगलादेश आणि जमक्तीचे प्रधानमंत्री मोदींसोबत या कार्यक्रमात उपस्थित असतील

यावेळी मोदी यांना स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या ग्लोबल गोलकीपर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल

मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण प्रचंड उत्सुक आहोत अशा प्रतिक्रिया या कार्यक्रमासाठी द्युस्टन इथं दाखल झालेल्या अनेक अमेरिकी भारतीयांनी आकाशवाणीच्या वार्ताहरांकडे नोंदवल्या हाऊडी मोदी या कार्यक्रमानं अनेक अमेरिकेच्या संसदेतल्या भारतीय वंशाच्या सदस्यांसह इथल्या अमेरिकी भारतीयांना एकत्र आणायचं काम केलं आहे असं अमेरिकी अध्यक्ष पदाच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या इच्छूक आणि अमेरिकी संसदेतल्या पहिल्या हिंदू महिला सदस्य तुलसी गब्बार्ड यांनी म्हटलं आहे आपण मोदी यांचं स्वागत करायला उत्सुक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे अमेरिका आणि भारतासह जगाला भेडसावत असलेल्या हवामान बदलाच्या समस्येवरच्या उपाय योजनांसाठी भारत आणि अमेरिकेनं एकत्र येत काम करायला हवं असंही गब्बार्ड यांनी म्हटलं आहे पाकिस्तानने नेहमीच भारताच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत लावलेले अनुमान खोटं ठरलं आणि बालाकोट हवाई कारवाईच्या दरम्यान चूक केली असं भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीरेंदर सिंह धनोआ म्हणाले ते आज मुंबईत इंडिया टुडे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते

त्यानंतर कारगिल युद्धावेळी पाकिस्तानने तीच चूक केली बोफोर्स तोफ आणि वायुसेनेच्या कारवाई नंतर तोंडघशी पडावं लागलं असंही धनोआ म्हणाले पाकिस्तानवर केलेल्या युद्ध कारवाईला त्यांनी नेहमीच चुकीचे अंदाज लावले असंही धनोआ म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ई सिगारेटवर बंदी घालण्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे

ई सिगारेटमुळे लोकांचा विशेषत तरुणांना आरोग्याचा धोका उद्भवू शकतो असं नवी दिल्लीचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्सच्या पल्मोनरी औषध विभागाचे डॉक्टर करण मदान यांनी आकाशवाणीच्या वार्ताहराशी बोलताना सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारताच्या भेटीवर आलेले मंगोलियाचे अध्यक्ष खाल्तमागीन बड्डल्गा यांनी आज उलानबाटार इथल्या गंदान बौद्ध विहारातल्या भगवान बुद्धांच्या पुतळ्याचं नवी दिल्ली इथून व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून संयुक्तपणे अनावरण केलं त्याआधी मंगोलियाच्या अध्यक्षांनी प्रधानमंत्री मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली बड्डल्गा नवी दिल्ली इथं होणाऱ्या भारत आणि मंगोलियांच्या व्यापारी मंडळाच्या परिषदेतही सहभागी होणार आहेत ऊर्जा नवीकरण विशेषत सौर ऊर्जा तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या द्विपक्षीय संबधाचा भारत मंगोलियानं विस्तार करावा असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा क्षेत्रात मंगोलियानं सहभाग दिल्यानं दोन्ही देशांच्या परस्पर संबंधातल्या सहकार्यातलं ते महत्वाचं पाऊल आहे असं नायडू यांनी सांगितलं अनेक दशकांनंतर मंगोलियाच्या अध्यक्षांची भारत भेट हे विशेष आहे असं मंगोलीयाचे अध्यक्ष खाल्तमागीन बडूल्गा यांच्याशी बोलताना नायडू यांनी सांगितलं यावेळी मंगोलियाच्या अध्यक्षांसमवेत नायडू यांनी शिष्टमंडळांशीही चर्चा केली दहशतवादाचा निषेध करत दहशतवादाविरोधात जगानं एकत्र आलं पाहिजे असं दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे जम्मू कश्मीरच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तर विभागाचे कमांडींग इन चिफ लेप्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी आज भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत चिनार कॉर्पस् चे कमांडर लेप्टनंट जनरल के

एस

जम्मू कश्मीरमधल्या दहशतवाद विरोधी कार्यवाही आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कमांडर्सनं केलेली कार्यवाही याचा आढावा या भेटीत घेण्यात आला संयुक्त राष्ट्र आमसभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रातले भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत न्यूयॉर्कमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते ही पत्रकार परिषद फेसबुकच्या माध्यमातून जगभर प्रसारित झाली इस्लामाबादने दहशतवादाला आळा घालावा आणि द्वेषपूर्ण वक्तव्यं टाळावीत असं अकबरुद्दीन यावेळी म्हणाले रामजन्मभूमी बाबरी मशिद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणीसाठी दररोज अतिरिक्त एक तास वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे

माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद याला एका बलात्कार प्रकरणी विशेष तपास पथकानं उत्तरप्रदेशात शहजहानपूर जिल्हा पोलिसांच्या मदतीनं आज सकाळी अटक केली

रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुलडाण्यात आज पहाटे भिंत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत

पश्चिम गोदावरी जिल्ह्यात नाल्लाजेरला इथं हा अपघात झाला